कोरोना विषाणूसंदर्भात राज्यातल्या जनतेला त्यांनी काल संबोधित केलं त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली यामुळे राज्यभरात आता सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीनी एकत्र येणं थांबणं चर्चा करणं तसंच कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करता येणार नाही

नागरिकांनी घाबरून न जाता निश्चय संयमानं शासनाच्या बरोबरीनं या विषाणूचा म्काबला करावा असं मुख्यमंत्री म्हणाले रेल्वे खाजगी आणि राज्य परीवहन महामंडळाच्या बसेस बंद करण्यात आल्या असून फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांना प्रवास करता यावा म्हणून शहरांतर्गत बस सेवा सध्या सुरु राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य भाजीपाला औषधी वीज पुरवठा करणारी केंद्रे वित्तीय सेवा देणाऱ्या शेअर बाजार आणि बँकासारख्या संस्था या काळात सुरु राहतील असं ते म्हणाले शासकीय कार्यालयात आता केवळ पाच टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील असं त्यांनी सांगितलं गेल्या दोन दिवसात राज्यात कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय वाढली असून नागरिकांनी गर्दी न करणं आवश्यकता नसेल तर घराच्या बाहेर न पडणं यासारख्या गोष्टी करणं अत्यावश्यक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले

यात राज्यातल्या औरंगाबाद अहमदनगर मुंबई मुंबई उपनगर नागपूर पुणे रत्नागिरी रायगड ठाणे आणि यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे

रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी काल ही घोषणा केली जीवनावश्यक वस्तूंसाठी मालगाड्यांची सेवा मात्र सुरू रहाणार आहे

यासाठी तिकीट रद्द करण्याच्या नियमात तात्पुरता बदल केला आहे मात्र ई तिकीट रद्द करण्यासाठी आहे तेच नियम कायम राहतील असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या आवाहनाला देशभरात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला कोठेही कोणताही अनुचित प्रकार न होता ही संचारबंदी लोकांनी पाळली राज्यातही काल दिवसभर रस्त्यांवर श्कश्काट दिसून आला अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनं वगळता अन्य सर्व वाहतूक पूर्णपणे बंद होती औरंगाबाद शहरातल्या सर्व प्रमुख बाजारपेठा कडकडीत बंद होत्या शहरासह ग्रामीण भागातही या संचारबंदीचं जनतेनं पालन केलं सिल्लोड कन्नड गंगापूर या तालुक्यांच्या ठिकाणी बंद पाळण्यात आला जालना बीड लातूर उस्मानाबाद हिंगोली नांदेड परभणी या जिल्ह्यातही नागरिकांनी जनता संचारबंदीचं शंभर टक्के पालन केलं कोरोना संक्रमण रोखण्यासाठी दोन हात करत असलेल्यांच्या प्रति आभार व्यक्त करण्यासाठी काल संध्याकाळी पाच वाजता देशभर नागरिकांनी टाळ्या आणि थाळ्या वाजवल्याचं पाहायला मिळालं ज्येष्ठ अपंग नागरिक तरुण लहान मुले चिमुकले आदींनी घराबाहेर येऊन इमारतीच्या सज्जेत खिडकीत येऊन टाळ्या थाळी राजकीय नेते घंटानादाने अभिवादन केलं

या अभिवादनाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना इंडीयम मेडीकल असोसिएशनच्या लातूर शाखेचे अध्यक्ष डॉ अजय जाधव यांनी देशाच्या इतिहासात प्रथमच डॉक्टर परिचारीका इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा असा सन्मान झाल्याची भावना व्यक्त केली जनतेनं आमचं मनोबल वाढवल्याचं ते म्हणाले

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दिशेनं ही एक सुरुवात असल्याचं त्यांनी द्विट संदेशात म्हटलं आहे जनता संचारबंदी जरी संपली असली तरी याचा आपण उत्सव करु नये असं ते म्हणाले कोरोना विषाणूचा प्रादुर्भांव कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी घालून दिलेले नियम पाळण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे

त्यामुळे राज्यात या विषाणूमुळे मरण पावलेल्यांची संख्या आता दोन झाली आहे मरण पावलेल्या या व्यक्तीला आणखी इतरही आजार होते असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

काल मुंबईत सहा तर पूणे इथं चार नवीन रूग्ण सापडले असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं नागरिकांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी मीच माझा रक्षक या संदेशाचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे

याची अंमलबजावणी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात आजपासून केली जाणार आहे

रविक्मार यांनी सांगितलं

खबरदारी म्हणून या नागरिकांची तपासणी करून त्यांना विलगीकरण कक्षात राहण्यास सांगण्यात येईल अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विवेक खादगावकर यांनी दिली

शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणू नये गैरसोय टाळावी असं आवाहन सभापती अर्ज्न खोतकर यांनी केलं आहे

या दिनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या नागदरवाडी या गावात जिल्हा परिषदेच्या निधीतून जलसंवर्धन प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आलं आहे नांदेड विभागातलं हे पहिलंच प्रशिक्षण केंद्र आहे हे केंद्र या भागाला द्रष्काळमुक्त करून जलस्वराज्य निर्माण करेल असा विश्वास जलमित्र बाबूराव केंद्रे यांनी व्यक्त केला

नांदेड शहरातही महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कचरा साफ केला

विदेशात जाऊन आलेल्या लोकांबद्दलची आणि कोरोनाविषाणूशी संबधित काही लक्षणं आढळतात का याची चौकशी करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे